त्यानंतर गाझीपूर इथं त्यांनी महाराजा सुहेलदेव यांच्या स्मृती प्रित्यर्थ टपाल तिकिटाचं प्रकाशन केलं गाझीप्रमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाच्या पायाभरणी कार्यक्रमानंतर प्रधानमंत्री जनसमुदायाला संबोधित करतील प्रधानमंत्री मोदी आज वाराणसी धिल्या सहाव्या आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेच्या दक्षिण आशिया प्रादेशिक केंद्राचा परिसर राष्ट्रार्पणही करतील हे संशोधन केंद्र दक्षिण आशिया तसंच सार्क देशांमधल्या तांदूळ संशोधनाच्या क्षेत्रातली महत्त्वाची संस्था म्हणून कार्यरत असणार आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आपल्या मागण्यांसाठी आज वाशिम जिल्ह्यात शिरपूर ॐ कडकडीत बंद पुकारला आहे

भीमा कोरेगाव इथं गेल्या वर्षी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर येत्या एक जानेवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या शौर्य दिनाच्या बंदोबस्ताचा आढावा घेण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज पुणे िं पत्रकार परिषद आयोजित केली होती

एका मालवाहू ट्रकमधून गुटखा नेत असल्याची माहिती मिळताच पोलीसांनी काल ही कार्यवाही केली या प्रकरणी सय्यद सज्जाद सय्यद खुर्शिद याला ताब्यात घेतलं असता त्यानं हा गुटखा नांदेडवरून हिंगोलीकडे नेण्यात येत असल्याची माहिती दिली दुष्काळी काम करण्यात दिरंगाई करणा यांवर कारवाई केली जाईल असा इशारा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी यावेळी दिला ते काल सातारा इथं जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या जिल्हा वार्षिक योजना बैठकीनंतर बोलत होते

हिंगोली शहरातील जलेश्वर तलावातील माशांचा अज्ञात कारणाने मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी निदर्शनाला आली संपूर्ण तलावात मृत माशांचा थर साचला असून माशांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही जुलै महिन्यात या तलावात दोन लाखांचं मत्स्यबिज सोडण्यात आलं होतं आतापर्यंत मासेमारीला सुरुवात झाली नसून जानेवारी महिन्यात मासेमारीला सुरुवात होणार होती मात्र अचानक तलावातल्या माशांचा मृत्यू झाल्याने मोठे नुकसान झालं आहे नांदेडच्या महात्मा कबीर समता परिषद संस्थेच्या वतीने देण्यात येणारा या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार नांदेडचे पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांना जाहीर झाला आहे दहा हजार रुपये सन्मानपत्र चिन्ह मानपत्र शाल श्रीफळ अस या पुरस्काराचं स्वरुप आहे

मात्र या निर्णयात सातत्य असावं यात फेरबदल करू नये हा निर्णय असाच पुढेही सुरू ठेवावा असं कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष जयदत्त् होळकर यांनी म्हटलं आहे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला असणा या तलाव नाले पाझर तलाव जलसंधारण तलाव यांच्यातील माती मुरुम काढून तो राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी वापरला जावा असा निर्णय काल सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला

संविधानात संतांनी सांगितलेला मार्ग असून तोच मार्ग फूले आणि आंबेडकर यांनी जनतेला दाखवला मात्र तेच संविधान बदलण्याचा प्रयत्न राज्यकर्ते करत असल्याचं भारिप बहजन महासंघाचे राष्टीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे ते काल शेगाव इथं वंचित माळी समाज राजकीय एल्गार परिषदेत बोलत होते फुले आंबेडकर यांच्या विचारांना जीवंत ठेवण्यासाठी राजकारणातपरिवर्तनाची गरज असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं